प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं मुख्य कार्यक्रम झाला

यानिमित्तानं आज देशभर विविध ठिकाणी झालेल्या एकता दौडमधे विविध स्तरातली जनता सहभागी झाली गुजरातमधे केवडिया इथं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी सरदार पटेल यांच्या भारताच्या एकीकरणातल्या योगदानाची आठवण करुन दिली त्यांनी विविधतेतून एकतेवर आणि सकंटाच्या काळात जनतेनं आपल्यात एकतेची भावना कायम ठेवण्यावर भर दिला भारताच्या एकतेकडे वाकड्या नजरेनं पाहू नये असा इशारा त्यांनी पाकिस्तान सारख्या देशांना दिला

या कार्यक्रमाच्या सुरवातीला सहाय्यक कमांडन्ट हनुमान सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली ध्वजसंचलन झालं त्यानंतर सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित नृत्याचं शालेय विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं त्यानंतर राष्ट्रीय एकता संचलन करण्यात आलं

त्यांनी गृहमंत्रीपदासोबतच उपप्रधानमंत्री म्हणूनही काम पाहिलं ते भारतीय राष्ट्रीय काँप्रेसचे वरिष्ठ नेते होते प्रजासत्ताक भारताचे वल्लभभाई पटेल संस्थापक आहेत भारताच्या स्वतंत्रलढ्यात सरदार पटेल यांचं योगदान उल्लेखनीय आहे

असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित एकता दौडला अमित शाह यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं त्यावेळी ते बोलत होते

भारतात एकात्मता वाढीला लागावी यासाठी पटेल यांनी मोठं योगदान दिलं आहे असं शाह यांनी सांगितलं नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नसून आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी मुंबईत सेनाभवन इथं बैठक सुरु आहे एकनाथ शिंदे यांचं नाव शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषित होण्याची शक्यता आहे तर आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी मार्ग काढून लवकर सत्ता स्थापन करावी आणि रिपाइं रासप शिवसंग्राम आणि रयत क्रांतीला प्रत्येकी एक कॅंबिनेट मंत्रिपद म्हणजे चार मंत्रीपद द्यावीत अशी मागणी रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत काँप्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली या बैठकीला काँप्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खगे उपस्थित होते काँप्रेसचा गटनेता या बैठकीत निवडला जाणार होता मात्र आज ही निवड झाली नाही

राष्ट्रीय एकता दिवसच्या निमित्तानं तामिळनाडूत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश आजपासून अस्तित्वात आले आहेत

काश्मीरमध्ये पुडुचेरी प्रमाणे विधिमंडळ आणि मुख्यमंत्री असणार आहे लडाख हे अंदमान निकोबार प्रमाणे नायब राज्यपालांव्रारे शासित असेल जम्मू काश्मीरचं विधान परिषद स्थगित करण्यात आलं आहे जागांच्या पुनर्रचनेनंतर विधानमंडळाची पुनर्रचना केली जाईल दोन्ही प्रदेशांसाठी संयुक उच्च न्यायालय असेल

लडाखचे नायब राज्यपाल आर

माथूर यांचे सल्लागार म्हणून केंद्र सरकारनं उमंग नरूला यांची नियुक्ती केली आहे

जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे दोन केंद्रशासित प्रदेश आजपासून अस्तित्वात आल्यानंतर जम्मू श्रीनगर आणि लेह या आकाशवाणी केंद्रांची नावं बदलण्यात आल्याची घोषणा प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पत्ती यांनी आज केली ऑल इंडिया रेडिओ जम्मू ऑल इंडिया रेडिओ श्रीनगर आणि ऑल इंडिया रेडिओ लेह ही नावं या आकाशवाणी केंद्रांची आता असणार आहेत लक्षद्वीप बेटं आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे

या वादळामुळे तामिळनाडून केरळ लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज आहे

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास दास गुप्ता यांचं आज कोलकात्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उपसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं

ते राज्यसभेचे खासदार होते आणि पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते

या गाडीतून प्रवासी हा गॅस सिलिंडर नेत होते आणि काही प्रवाशांनी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्टोव्ह सुरु केल्यानंतर हा स्फोट झाला ही रेल्वे गाडी रावळपिंडीहून कराचीला जात होती लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांजवळ भारताच्या सागरी हद्दीत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे या बोटींना पुढल्या चौकशीसाठी कवरत्ती इथं आणण्यात आलं

अमेरिकेच्या फेडरल रिझर्वनं व्याजदरात पुन्हा एकदा कपात केली आहे अमेरिकेतल्या या केंद्रीय बँकेनं व्याजदरात सुमारे पाव टक्क्याची कपात केली आहे गेल्या चार महिन्यातली ही तिसरी कपात आहे

चिलीमध्ये सुरु असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल परिषदेसह या देशात होणाऱ्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा रद्द करण्यात आल्या आहेत